पूढच्या आठवड्यात ही याचिका तीन सदस्यीय पीठासमोर ठेवली जाईल गेल्या एक मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवरचा निर्णय राखीव ठेवला होता या कायद्याचा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात होणारा कथित गैरवापर थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी तत्काळ अटक करण्यास प्रतिबंध घातला होता याच निर्णयावर प्नर्विचार करण्यासाठी सरकारनं याचिका दाखल केली आहे

उत्तर प्रदेश सरकारने आज सर्वोच्व न्यायालयात ही माहिती दिली या खटल्याची सुनावणी निकालापर्यंत पोहोचेपर्यंत या न्यायाधीशांना मुदतवाढ देण्यात आल्याचं उत्तर प्रदेश सरकारचे वकील ऐश्वर्य भाटी यांनी न्यायालयाला सांगितलं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालक्रष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्यासह अनेक जणांविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे अकोले हा बेघर मुक्त तालुका तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं महाजनादेश याट्रेदरम्यान जाहीर सभेत बोलत होते या याट्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला या याट्रेदरम्यान अहमदनगर शहरासह संगमनेर राहुरी श्रीगोंदा इथंही सभा होणार आहेत

महाराष्ट्र राज्य प्तळा पावित्यभंग प्रतिबंध अधिनियमान्वये आमदार कुचे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबड इथं पाचोड चौकात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विनापरवानगी बसवण्यात आला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला होता जनतेची खूप दिवसांची मागणी आज पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया आमदार कुचे यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ब्धवारच्या तूलनेत आज कांदा भावात तेजी आली आहे त्यामुळे विक्रेत्यांनी कांदा टप्प्या टप्यानं बाजारात विक्रीस आणावा असं आवाहन बाजार समितीनं केलं आहे

यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य होणार असल्याचंजिल्हा माहिती कार्यालयानं कळवलं आहे

धरणाचा पाणी साठा शहाण्णव पूर्णांक सदतीस टक्क्यांवर पोहोचला आहे